एन एक्स मिडीया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पी

जागतिक महिला नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इलावेनील वलरीवन स्वर्णपदकाची मानकरी भारतातील अंतर्गत म्द्यांवर पाकिस्तानी नेत्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांबाबत भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रवीशक्मार यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या वक्तव्यांमधे जिहाद आणि भारतातील हिसांचारला चिथावणी देणा या वक्तव्यांच्या समावेश होता पाकिस्तानने आता हे समाजायला हवे की त्यांच्या खोट्या आणि लबाडीपूर्ण अशा चिथावणीकारक वक्तव्यांच्या फोलपणा सगळ्या जगाला कळलाय एका प्रश्नाच्या उतरात त्यांना सांगितलं की पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरुन संचलित केला जाणा या दहशतवादाला आळा घालण्याचं धोरण स्वीकारायला हवं

तद्रुस्त आणि निरोगी राष्ट्र ही नवीन भारताची ओळख असणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमितानं प्रधानमंत्र्यांनी आज देशव्यापी फिट इंडिया मोहिमेची स्रुवात केली तंद्रुस्ती हा केवळ शब्द नाही तर निरोगी आणि समृद्ध आय्ष्यासाठी आवश्यक अट आहे असं ते म्हणाले लोकांना त्यांच्या दैनंदिन आयूष्यात शारिरीक परिश्रम आणि खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना मोदी म्हणाले की जागतिक स्तरावर तिरंग्याला नवीन प्रतिष्ठा मिळवून देणा या य्वा भारतीय खेळाडूंचा अभिमान करण्याचा आजचा दिवस आहे बॅडमिंटन टेनिस एथलेटिक्स मष्टीयदध क्स्ती यासह विविध क्रीडा प्रकारांमधे भारतीय खेळाडू देशाच्या अपेक्षा आणि आकांक्षांना नवी ध्मारी देत आहेत असं ते म्हणाले

तंत्रज्ञानाच्या शोधाम्ळे शारिरीक परिश्रम कमी होऊ लागले मध्मेह अतितणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आहे आपल्या जीवनशैलीतील छोट बदल हे आजार रोखू शकतात असं त्यांनी सांगितलं या बदलांसाठी देशाला प्रेरित करण्यासाठीच फिट इंडिया मोहीम आहे असं त्यांनी सांगितलं ही मोहीम काळाची गरज असून देशाला निरोगी भविष्याकडे घेऊन जाणारी असल्यामुळे जनतेनं फिट इंडिया मोहिमेचं नेतृत्व करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं मेघालयचे म्ख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी आज फिट इंडिया अभियानाचं नेतृत्व केलं म्ख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानापासून ते म्ख्य सचिवालयातील कार्यालयापर्यंत दोन किलोमीटर चालून फिट इंडिया अभियानाची स्रुवात केली व्रिपराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आज त्रिप्राला स्वस्थ राज्य करण्यासाठी राज्यातील जनतेला शारीरिकदृष्ट्या तंद्रुस्त आणि निरोगी ठेवण्याचं आवाहन केलं आहे एअर इंडियाचं खासगीकरण करण्यासंदर्भात कैद्रसरकार ठाम असून एअर इंडिया खरेदी करण्यासाठी अनेक जण तयार असल्याचं नागरी हवाई वाहत्क मंत्री हरदीप प्री यांनी म्हटलं आहे एअर इंडियाचं संपूर्ण खासगीकरण कमीत कमी वेळात होईल तसंच हा यासंदर्भातला सर्वोत्कृट व्यवहार राहील असं प्री म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ग्जरातमधल्या अहमदाबाद इथं पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवतील तसंच इलेक्ट्रिक बसेससाठी देशातल्या पहिल्या स्वयंचलित बॅटरी चार्जिंग आणि स्वॅपिंग स्टेशनचं उदघाटन ते करतील

जम्मू आणि कश्मीरमधल्या पूँछच्या सीमावर्ती भागात पकिस्तानी सैन्यानं आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्या आणि नागरी भागात बेछ्ट गोळीबार केला

मात्र सतर्क असलेल्या भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्य्तर दिलं पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही सक्तवस्ली संचालनालयानं आय एन एक्स मेडीया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी

या याचिकेवर न्यायम्र्ती आर बान्मती आणि न्यायम्ती ए

बोपण्णा यांच्या पीठासमोर आज स्नावणी झाली

देशातील वनीकरणाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल आज केंद्र सरकारकडून उचलण्यात आले

नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना जावडेकरांनी विविध राज्यांना आवाहन केलं की वनीकरणासाठीचा निधी आणखी वाढवायला हवा कारण ही भविष्याकाळासाठीची ग्ंतवणूक आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्रीडा प्रस्कार प्रदान केले पैरा अथलिट दीपा मलिक यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न प्रस्कार देऊन सन्मान केला गेला

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी या काळात म्ंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहत्कीला बंदी करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मात्र ही बंदी दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर लिक्विड मेडीकल ऑक्सीजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसेल

हे यश मिळवणारी ती तिसरी भारतीय आहे

येत्या दोन ऑक्टोबरपासून अलायन्स एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानसेवांमध्ये प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे आज नवी दिल्लीत एका कार्यशाळेत नागरी हवाई विभागाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी ही माहिती दिली अमेरिकेला जर प्न्हा द्विपक्षीय चर्चा स्रु करायची असेल तर अमेरिकेने अण्करारांच निरिक्षण करावं आणि त्यांच्या विरुद्ध चालवलेला आर्थिक दहशतवाद थांबवावा असं इराणनं सांगितलं आहे ब्रिटिश संसद पाच आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या निर्णयावर संसद सदस्य आणि प्रचारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे या निर्णयाविरुद्ध काल लंडनमध्ये शेकडो लोकांनी निदर्शनं केली हाँगकॉगमधे चीन विरोधी निदर्शनं स्रुच आहेत चीनी लष्करानं सैन्याची नवी पथकं हाँगकाँगमधे पाठवली असून हा नियमित प्रक्रियाचा भाग असल्याचं चीननं म्हटलं आहे अमेरिका स्थित अमेरिकन काँग्रेसशी संबंधीत एका विचारवंताच्या समूहाने असं सांगितलं आहे की पाकिस्तानमधे या आधीच्या शासनकर्त्यांव लष्कराचा जसा दबदबा होता तसाच इम्रान खान सरकारवर स्द्धा आहे इम्रान खान यांच्या कारकिर्दीत स्द्धा पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि स्रक्षा धोरणांवर पकिस्तानी लष्कराच वर्चस्व आहे